शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकार कठोर मेहनत घेत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आय डी सी चौकातील टी जंक्शनवर बांधल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलाचं भूमीपुजन

श्री क्षेत्र रिद्धपूर इथल्या विकास आराखड्यातील कामं लवकरच सुरू होऊन गतीनं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

भारतीय बॅडमिंटनपटू पी

सिंधूची बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकार कठोर मेहनत घेत असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं बाणसागर कालव्याचं राष्ट्रार्पण केल्यानंतर बोलत होते खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ बिबियाणे आणि खतांची उपलब्धता या काही महत्वाच्या पावलांमुळं शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होते आहे शेतकऱ्यांच्या सध्याच्या किंवा वर्तमान उत्पन्नापेक्षा त्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्यावर सरकारचा भर असून त्या दिशेनं प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला विरोधक सत्तेत असताना त्यांनी अनेक शेतकरी हिताचे सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण केले नसल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली सरकारच्या विविध योजनांमुळं गरीबांचा खर्च कमी झाला असल्याचं श्री मोदी यांनी सांगितलं

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बुटीबोरी क्षेत्रात पाच हजार घरं बांधून हा परिसर झोपडपट्टी मुक्त करावा रेमंड कंपनीच्या आदर्श विद्यालयाची स्थापना ब्रुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात झाल्यास इथल्या कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळेल याकरिता जागेच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत ही दोन्ही शहरं आदर्श नगर परिषद म्हणून राज्यात उदयास यावीत अशी आशा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं व्यक्त केली

आय डी सी चौकातील टी जंक्शनवर बांधल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलाच्या भूमीपुजनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तसंच केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्री संतोषकुमार गंगवार पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे आणि हिंगणा क्षेत्राचे आमदार श्री समीर मेघे याप्रसंगी प्रामुख्यानं उपस्थित होते बुटीबोरी हिंगणा या औद्योगिक भागाचं नगर परिषदामध्ये रूपांतर झाल्यामुळं या क्षेत्रात अनेक उद्योग येत आहेत वर्ध्यापासून नागपूर काटोल रामटेक या गावांना जोडणारी ब्रॉडग्रेज मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा करार हा रेल्वे मंत्र्याच्या उपस्थितीत नागपुरमध्ये उद्या होणार असून त्या मेट्रो रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखानाही बुटीबोरी क्षेत्रात स्थापन केला जाणार आहे यामुळं इथल्या स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असंही श्री गडकरी यांनी यावेळी सांगितलं

उपराष्ट्रपती श्री एम वेंकथ्या नायडू यांनी सर्व राज्य सरकारांना त्यांच्या शाळांमध्ये आपल्या राज्याची मातृभाषा अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करण्याबाबत सांगितलं आहे नवी दिल्ली इथं एका शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात आज सकाळी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा अधिकारी शहीद झाले तर एक जखमी झाला आहे सीमा सुरक्षा दलाच्या त्रकडीवर प्रतापपूर क्षेत्रातील महला जंगलात शोध मोहिमेदरम्यान माओवाद्यांनी हा हल्ला केला जखमी जवानाला पुढील उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आलं आहे

कोकणातले माजी आमदार राजन तेलो यांनी या संदभात सुरेश प्रभू यांची भेट घेतलां असता हा बंधारा बंदर बांधण्याचा प्रस्ताव याआधीच महाराष्ट्र सागरो मंडळाला पाठवला असल्याचे प्रभू यांनी सांगगतले महाराष्ट्र सागरो मंडळाने या प्रस्तावाला मंजूरो दिल्यावर बंदर बांधण्याचे काम र्त्वारत मार्गा लावावे असे र्मिदश प्रभू यांनी संर्बांधत र्अाधकाऱ्यांना दिले आहेत ब्रलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाचा पीक विमा काढण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्यानं पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे

महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र रिद्धपूर इथल्या विकास आराखड्यातील कामं लवकरच सुरू होऊन गतीनं पूर्ण होतील रिद्धपूर इथं मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी अमरावतीच्या कंवरनगर इथल्या महानुभाव आश्रमाला भेट देऊन महंत कारंजेकर बाबा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

प्रारंभी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले आणि विविध विषयांवर चर्चा केली भारतीय बॅडमिंटनपटू पी

सिंधूनं बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे

आज होणाऱ्या अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहाराशी होणार आहे रशियातल्या मॉस्को इथं आज विश्वचषक फ्रटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात खेळला जाणार आहे क्रोएशियानं प्रथमच तर फ्रान्सनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होणार असून हा चषक कोण पटकावणार याकडं फ्रटबॉल प्रेमींचं लक्ष लागलं आहे दरम्यान काल झालेल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करत बेल्जियमनं स्पर्धेतलं तिसरं स्थानं पटकावलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज संध्याकाळी फलटण म्रक्कामी दाखल होणार असून त्याची तयारी प्रशासनानं केली आहे अनेक दिंड्या सकाळपासून फलटण इथं दाखल होत आहेत वेगवेगळ्या दिंडीत असणाऱ्या तीन वारकऱ्यांचा फलटण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा इथले असल्याचं समजतं आज सकाळी तरडगाव इथं ट्रकरी धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला मृत महिला महाबळेश्वरची असून या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे राज्य ग्रप्तवार्ता विभागासाठी सहायक ग्रप्तचर अधिकारी या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथल्या सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसवर मोबाईल फोनद्वारे कॉपी करण्याचा प्रकार उधडकीला आला आहे

गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं प्रकारलेल्या द्रध रोको आंदोलनाला कोल्हाप्ररातल्या गोकुळ दूध संघानं पार्टिंबा जाहीर केला आहे हा संघ उद्या ग्रामीण भागात दूध संकलन करणार नसून संघाला एका दिवसासाठी कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे त्यामुळं हे आंदोलन लांबलं तर पोलीस बंदोबस्त दूध संकलन आणि दूध वाहतूक करण्याची संघाची भूमिका असल्याचं संघाचे अध्यक्ष श्री विश्वासराव पाटील यांनी जाहीर केलं दरम्यान नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या द्रधाबरोबरच ग्रजरातचंही दूध अडवलं जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते श्री संदीप जगताप यांनी दिली आहे या आंदोलनात द्र्धाचा एकही थेंब रस्त्यावर सांडला जाणार नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गावातच द्रधाची विक्री करावी किंवा आश्रमशाळा वसतिग्रहांमधल्या म्रलांना त्याचं वाटप करावं असं आवाहन केलं असल्याचं श्री जगताप यांनी सांगितलं